अमेरिकेत अलास्का इथं तीव्र भूकंप त्सुनामीचा इशारा राष्ट्रीय आकडेवारी देशात आतापर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता साडे सात लाखांच्या पार गेली आहे

पोम्पियो चीन सध्या सगळ्या जगावर आलेल्या कोरोना विषाणू संकटाचा आपल्या विस्तारवादासाठी उपयोग करून घेत असून त्याद्वारे शेजारील देशांना अडचणीत टाकत असून दक्षिण चीन समुद्रातही लष्करी दबाव वाढवत आहे अशी टीका अमेरिकेचे परराष्ट्र सचिव माईक पोम्पियो यांनी केली आहे ते काल लंडन इथं ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डॉमिनिक राब यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी बोलताना पोम्पियो म्हणाले की सध्याच्या कोरोना संकट काळात चीन सहित जगातील सर्व देशांनी एकमेकांना मदतीची भूमिका घेतली पाहिजे तसच जागतिक कायद्यानुसार वागले पाहिजे मात्र चीन या विरुद्ध वर्तन करत असून तिथल्या कम्युनिस्ट पक्षाची विस्तार्वादाची स्वार्थी भूमिका अतिशय निंदनीय आहे

रेमेडेसिवीर कोरोनावर प्रभावी इलाज ठरणाऱ्या रेमेडेसिवर औषधाचा काळाबाजार आणि जमाखोरी रोखण्यासाठी कर्नाटक सरकारने राज्यातल्या खाजगी रुग्णालयांना या औषधाचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे या संदर्भात बंगरुळू इथं झालेल्या समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला

या संदर्भातील समितीची बैठक मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली झाल्यानंतर पत्रकार परिषदेत शिक्षण मंत्री आदिमुल्पू सुरेश यांनी ही माहिती दिली

तसंच विमानतळावर प्राथमिक तपासणी झाल्यावर दिल्ली सरकार तर्फे करण्यात येणारी आरोग्य तपासणी ही करावी लागणार असल्याचं दिल्ली विमानतळ प्रशासनाने जाहीर केल आहे

कोरोना संसर्ग आणि समाजिक अंतराच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच संसदेचं सत्र नसतांना शपथविधी झाला आहे

आबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उपेक्षितांसाठी देवदूत होते

नायडू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत डॉक्टर आंबेडकरांच्या प्रतिमेचं अनावरण झालं त्यावेळी ते बोलत होते

या प्रकल्पात संपूर्ण भारतीय बनावटीचे सौर पॅनल्स आणि इनवर्तर बसवण्यात आले असून त्यावर संगणकीकृत नियंत्रण प्रणाली बसवण्यात आली आहे

त्यामुळे अलास्काच्या तटीय भागांना त्सुनामी धडकण्याचा इशारा देण्यात आला आहे अधिक तपशिलाची प्रतीक्षा आहे अमेरिकेच्या राष्ट्रीय महासागरी आणि वातावरण प्रशासनानं या भूकंपाची पुष्टि केली असून स्थानिक वेळेनुसार सकाळी सव्वा सहाच्या सुमारास हा भूकंपाचा धक्का बसला

राज्यातील रस्ते आणि पुलांच या पुरामुळे मोठ नुकसान झाल असून ब्रह्मपुत्रा सहअनेक नद्या अजूनही धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार